भारतरत्न डॉ

नागपूरच्या एनसीसी कडेट्स चे सार्वजनिक वितरण आणि अन्य ठिकाणी प्रशासनाला सहकार्य

बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे यंदा जयंती साधेपणाने साजरी केली जात आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे न्याय आणि समतेवर आधारीत समाज निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला त्यांचं द्रष्टेपण आणि मूल्यांपासून प्रेरणा घेत त्यांचा आदर्श आपल्या जीवनात उतरवण्याचा निर्धार करुया असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे नायड्र यांनी कार्यालयात बाबासाहेबांना प्ष्पांजली अर्पण केली स्वातंत्र्यानंतर देशाला एक नवी दृष्टी देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं समता आणि सामाजिक सलोख्यावर त्यांनी नेहमी भर दिला असं मोदी यांनी म्हटलं आहे

उपम्ख्यमंत्री अजित पवार आणि आमदार अस्लम शेख यांनी मंत्रालयात डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेला प्ष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं नागपूरच्या विभागीय आय्क्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आय्क्त डॉ संजीव क्मार यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस प्ष्पहार अर्पण करुन अभिवादन केले अपर आय्क्त अभिजित बांगर यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी देखील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस प्ष्पहार अर्पण करुन अभिवादन केले

नागप्रात देखील कोरोना रुग्णाच्या संख्येत मध्यंतरी खंड पडल्यानंतर आज सलग तिसऱ्या दिवशी वाढ नोंदविणायत आली

नागप्रातील वाढती रुग्णांची संख्या चिंताजनक असल्याने सर्वांनी प्रशाकीय यंत्रणांच्या आदेशांचे काटेकोर पालन करणाचे आवाहन करण्यात आले आहे उर्वरित विदर्भातिल परिस्थिति बघता गोंदिया वर्धा भंडारा चंद्रप्र एएनडी गडचिरोली याठिकाणी एकही बाधित रुग्ण नसल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळवले आहे

अकोला इथं रुग्ण संख्येने दुहेरी आकडा गाठला आहे

या बददल सविस्तर माहिती देत आहेत आमचे प्रतींनिधी

या आजारचा सामना करण्यासाठी संपूर्ण राष्ट्र एकत्र आले आहे अशा परिस्थितीत नागपूरच्या राष्ट्रीय का्डेट कोर्प्स अर्थात एन सी सी कडेट्स नागपूर व आजूबाजूच्या विविध सार्वजनिक वितरण केंद्रांवर जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी आणि सामाजिक अंतर राखण्यास मदत करण्याचे काम काहेट्स करीत आहेत एनसीसी स्वयंसेवक कष्ठेट्सची तैनात अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध होत आहे विदयमान प्रतिसादाच्या आधारे नागपूर गट कमांडर व जिल्हा अधिकारी ग्रामीण भागातही एनसीसी योगदान वाढविण्यावर काम करत आहेत